यामध्ये एका चीनी नागरिकाचाही समावेश होता

पॅकेजिंग क्षेत्रात प्रयोग आणि संशोधन करून नवीन संकल्पना रुजवण्याची आवश्यकता असल्याचं मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे नवी मुंबईतल्या नेरूळमध्ये साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायांच्या स्कूल ऑफ पॅकेजिंग पॅकेजिंग उन्नॉलॉजी सेंउच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते पॅकेजिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवलं वस्तूच्या दर्जापेक्षा त्याच्या आवरणाचं महत्व जास्त वाढत आहे आवरणावर त्याची विक्री किंवा मागणी ठरू लागली आहे पॅकेजिंग िन्नॉलॉजी सेंदिने नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन या क्षेत्रातील संशोधनाला चालना द्यावी असं आवाहन कोश्यारी यांनी केलं

हा या कार्यक्रमाचा बासष्ठावा भाग असणार आहे या कार्यक्रमात घ्यायच्या विषयांसाठी नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजवरून केलं आहे

ओ व्ही वर आपल्या सूचना लिखित स्वरुपात देऊ शकतात

एम एस

सांगली जिल्ह्यात मालगाव इथं साडेपाचशे वर्षांपूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या आहेत भगवान महावीर मंदिराच्या जीर्णोद्वाराचं काम सुरू आहे

त्यातल्या काही मूर्ती साडेपाचशे वर्षापूर्वीच्या असल्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे

याशिवाय काही छो झा मूर्ती देखील सापडल्या आहेत

या शियातला बेल्जियम विरुद्धचा दुसरा सामनाही आज कलिंगा सांडियमवरच रंगणार आहे जोडीदाराची विवेकी निवड ह्या अभिनव विषयावर वाशिम इथं काल एका कार्यशाळेचं आयोजन केलं होतं अंधश्रद्वा निर्मूलन समिती आणि रेड रिबन क्लबनं संयुक्तपणे आयोजित केली होती जोडीदाराची निवड करताना बौद्दीक तसंच मानसिक गुणांचा विचार करावा रंग श्रीमंती कुंडली व्यसनाधिनता हुंडा इत्यादी मुद्दयांच्या आधारे जोडीदाराची निवड करू कये असा विचार अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे कोल्हापूर विभाग युवा कार्यवाह राजवैभव यांनी उपस्थित तरूणांसमोर मांडला अमरावती विभागात विभागीय आयुक्त कार्यालयाने शेतकरी आत्महत्यांबाबतचा अहवाल सादर केला आहे त्यात यंदा जानेवारी महिन्यात साठ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे

आत्महत्या थांबाव्यात यासाठी राज्य शासनानं कर्जमाफी कर्जमुक्ती योजनेद्वारे दिलासा द्यायचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण जानेवारीमध्ये काही अंशी कमी झालं आहे न्यायव्यवस्थेने आपण कुणासाठी आहोत हे लक्षात घेऊन देशातील नागरिक आणि शेव उया माणसांना कमी वेळेत कमी खर्चात न्याय उपलब्ध करून दिला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केलं आहे

पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मोर्चा काढला आहे गिरगाव चौपाधी हिंद्र जिमखाना इथून निघालेला हा मोर्चा आझाद मैदानापर्यंत जाणार आहे